दर्शनासाठी रांगा

शतांश टक्के

अंत्यसंस्कार

गडकरी यांचं आवाहन

कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन मंदिरांसह इतर धार्मिक स्थळांमध्ये दर्शनाची स्विधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे

ते आज सकाळी उघडल्यानंतर भाविकांनी आनंद व्यक्त करीत शासनाच्या निर्देशाचं पालन करीत दर्शन घेतलं दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील संत श्री गजानन महाराजांचे देऊळ उद्या उघडण्यात येणार आहे कोविडसंबंधी सर्व प्रतिबंधक उपाययोजना या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहेत

उस्मानाबाद जिल्ह्याच्या त्ळजाप्रच्या श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली आहे आज पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तश्रंगी देवीचं मंदिर आज सकाळी उघडल्यानंतर भाविकांना काकड आरतीचा मान देण्यात आला

सुरेखाताई क्ंभारे यांनी दिली

उपराष्ट्रपती एम वैकेय्या नायडू आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातल्या सर्व पत्रकारांना शभेच्छा दिल्या आहेत

नितीशकुमार यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन सता स्थापनेचा दावा केला त्यापूर्वी काल सकाळी नितीशक्मार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली दरम्यान बिहारच्या उपम्ख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते ताराकिशोर प्रसाद आणि उपनेता रेणुदेवी यांनी शपथ घेतली

मोहन भागवत यांची नागपूर मुख्यालयामध्ये काल भेट घेवून कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतात स्वयंसेवकानी राबविलेल्या मदतकार्याबाबत जाणून घेतल्याचं फॅरेल्ल यांनी ट्विटसंदेशात सांगितलं आहे

शहीद वीरप्त्राचे वडील रमेश सतई यांनी शहिदाच्या चितेला भडाग्नी दिला यावेळी बंद्कीच्या फैरी झाडून शहीद नाईक भूषण सतई यांना सलामी देण्यात आली विदर्भाच्या वीरप्त्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळल्याचं दिसून आलं ऐन दिवाळीत ही घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तत्पूर्वी नागपूरच्या एयर फोर्स स्टेशन इथं भूषण यांचं पार्थिव आणल्यानंतर आज सकाळी कामठी इथल्या गार्डस रेजिमेंटल सेंटर इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ

शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण काटोल शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी काटोलकरांनी त्यांना साश्र नयनांनी अखेरचा निरोप दिला दिवाळी पाडवा कोरोनाचं सावट असलं तरी दिवाळीचा उत्सव सध्या सर्वत्र साजरा होत आहे दिवाळीनिमित भारतीय जीवनाचे विविध पैलू साजरे करत प्रथा जपण्याची परंपरा आहे त्यान्सार आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी होत आहे

आज बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी घालून तिच्या रक्षणाची ग्वाही देतो एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत गोंदिया पोलिस दलाच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधून एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे पोलिसांच्या सोबतीनं दीनबंध् ग्रामीण विकास संस्थेनं सुदधा प्ढाकार घेत पोलिसांसोबत देवरी तालुक्यातील रामाटोला गावात जाऊन आदिवासी लोकांना फराळ आणि गरम कपडे भेट दिले गोधन दिवाळी ब्लडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या जळंबच्या स्रभी येथील महिला बचत गटाच्या वतीनं यंदाच्या दिवाळीत गोधन दिवाळी हा उपक्रम हाती घेतला आहे

महिला बचत गटातील महिलांना रोजगार आणि गोमय दीवे तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा स्रभी हा जिल्ह्यातील एकमेव बचत गट आहे ग्रामायण नागप्रातील ग्रामायण या संस्थेच्या वतीनं गोमय क्लस्टर तयार करण्यासाठी प्ढाकार घ्यावा केंद्रीय सुक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्रालय त्याला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रामायण कार्यकर्त्यांना दिलं डास किंवा बारीक किडे प्रतिरोधक एखादं उत्पादन गोमय आणि गोमूत्रापासून तयार करा त्याला खूप मोठे मार्केट आहे लोक सातत्यानं ते घेतील आणि लक्षावधी रुपये शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील मात्र हे उत्पादन सगळ्या कसोटीवर खरं उतरणारं असावं असा सल्ला त्यांनी यावेळी दिला अशी माहिती हिंदुस्थान समाचार या वृतसंस्थेनं दिली आहे अपघात मृत्यू ब्लढाणा जिल्ह्यातील मेहकर सूलतानपूर नजीक सिंदखेड राजाकडून मेहकरकडं येत असलेल्या दुचाकीला ट्रकनं दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली अशी माहिती आमच्या बुलढाणा प्रतिनिधीनं दिली आहे वाघाचा मत्य् गोंदिया वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या चृटिया आणि लोधीटोला गावाच्या शेतशिवारात जंगली ड्करांची शिकार करण्याकरिता लावून ठेवलेल्या विजेच्या तारात अडकून एका तीन वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला असून ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून अज्ञात आरोपीनं धारदार शस्त्रानं वाघाचे त्कडे करीत परिसरातील शेतशिवारात फेकून दिले शेतात धान्य कापणाऱ्या लोकांना याचा द्र्गध आल्यानं ही घटना उघडकीस आली वन अधिकाऱ्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून शोध घेऊन काही अवयव एकत्र केले आरोपींचा शोध घेतला जात आहे